राज्यात नवीन सरकार स्थापनेविषयी अद्याप कोणतंही ठोस समीकरण नाही शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची फेरनिवड तर सुनील प्रभू विधानसभेतले पक्षप्रतोद राज्यातल्या पावसानं झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू देशभरात आज एकता दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत एकता दोडीला हिरवा झेंडा दाखवला राज्यपालांनी उपस्थितांना एकतेची शपथ दिली

ठिकठिकाणच्या एकता दौडीच्या सोहळ्याच्या बातम्या आमच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत

पहाटेपासूनच या दौडीत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती कोल्हापूस्मधे दसरा चौक ते शिवाजी स्टेडियमपर्यंत उत्साही धावपटूंनी एकात्मतेचा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला ध्वळ्यात वल्लभभाई पटेल उद्यानापासून एकता रॅली काढण्यात आली होती शासकीय अधिकारी कर्मचारी नागरिक खेळाडू स्वयंसेवी संस्था संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या सख्येनं त्यात सहभागी झाले होते वल्लभभाई पटेल उद्यान परिसरात स्वच्छता मोहीम महानगरपालिकेनं राबवली नाशिकमधे शेकडो नाशिकररांनी एकता दौडीत सहभाग नोंदवला आंतरराष्ट्रीय धावपटू संजीवनी जाधव नौकानयनपटू किसन तडवी यांच्यासह अनेक खेळाडू आणि नागरिक यांचा त्यात समावेश होता लातूरच्या जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर पोलीस दलाच्या प्रशिक्षणार्थींनी अंतर्गत सुरक्षेसाठी योगदान देण्याची शपथ घेतली आणि एकता दौडीत सहभाग नोंदवला साता यात पोवई नाका ते राजवाडा या मार्गावर झालेल्या रन फॉर युनिटीला चांगला प्रतिसाद मिळाला वाशिममधे जिल्ह्यातले पोलीस कर्मचारी विद्यार्थी विविध क्रीडा मंडळ सामाजिक संघटना त्यादींनी एकता दौडीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला नंदुरबारमधे हतात्मा उद्यान परिसरात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला तसंच दिवंगत प्रधानमंत्री दिरा गांधी यांच्या प्रतिमेला पृष्पाहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं जळगाव शहरात निघालेल्या एकता रॅलीत रनर्स ग्रूपचे सदस्य आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते जालना झिंही सरदार पटेल यांच्या पुतळ्यापासून शिवाजी चौकापर्यंत एकता दौड निघाली

वेगवेगळ्या समीकरणांविषयी शक्यता पडताळून पाहण्यासाठी प्रमुख पक्ष बैठका घेत आहेत तसंच विविध नवनिर्वाचित आमदार प्रमुख पक्षांच्या भेटीगाठी घेऊन पाठिंब्याबाबतची भूमिका स्पष्ट करत आहेत

राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भातील निर्णय घेण्यासंदर्भातले सर्व अधिकार पक्षप्रमुख ठाकरे यांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून ते घेतील त्या निर्णयाचं आपण पालन करू असं शिंदे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली राज्यातील अनेक भागांतील अत्याधिक पावसामुळे सोयाबीन भात शेती आणि द्राक्षांचं नुकसान झालं असून त्यामुळं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी राज्यपालांकडे त्यांनी केली

त्यानुसार तलाठी कृषीसहाय्यक आणि ग्रामविकास अधिकारी यांनी पंचनामे करण्याची कारवाई सुरू केली आहे

शेतक यांचं नुकसान झालं असून त्याचा गैरफायदा राजकारणी घेत असल्याचा आरोप शिवसेनेचे कृषी सल्लागार किशोर तिवारी यांनी केला आहे शेतक यांना पीक विमा मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा श्राा त्यांनी आज यवतमाळ श्रे दिला

येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे